त नांदेड आणि जालना शहरातही प्रत्येकी एकाचा मृत्यू तर लातूर परभणी बीड उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ

त्यांनी काल औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी इथं लवकरच प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धत सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं खाजगी रूग्णालयांमध्ये रूग्णांवर शासनानं ठरवून दिलेल्या दरानेच उपचार होणे बंधनकारक आहे त्यावर प्रशासनानं प्रभावी नियंत्रण ठेवावं रूग्ण बरे होण्यामध्ये आयसीयु केअर हा घटक सर्वाधिक महत्वाचा आहे त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सर्व आवश्यक खबरदारी घेऊन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं टोपे यावेळी म्हणाले यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कोरोना विषाणू संसर्गात मृत्यू दर शून्यावर आणण्याचे आव्हान समोर असून त्यादृष्टीने विलगीकरण कक्षांची आरोग्य सुविधांची वाढ करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले

या संचारबंदीच्या काळात कोणीही बाहेर पडू नये पडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महापालिका आयुक्त आस्तिकक्मार पांडेय यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे विनाकारण शहरात फिरणाऱ्या दचाकी चालकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे अत्यावश्यक बाबी मर्यादीत स्वरूपात आणि निर्बंधासह सुरू राहणार आहेत ज्यामध्ये द्ध विक्रेते यांना घरपोच द्ध वितरणासाठी सकाळी सहा ते साडे आठ वाजेपर्यंत परवानगी असणार आहे सर्व खासगी आणि सार्वजनिक वैद्यकीय सेवा सुरू राहतील कोणतेही रूग्णालय टाळेबंदीचा आधार घेऊन रूग्णांना सेवा नाकारणार नाही न्यायालय आणि राज्य तसंच केंद्र शासनाची कार्यालयं शासकीय पेट्रोलपंप आणि कंपनी संचलित पेट्रोल पंप सकाळी नऊ ते द्पारी दोन यावेळेत सुरू राहतील आणि केवळ शासकीय वाहनं आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनास इंधन प्रवठा करतील स्वयंपाकाचा गॅस सेवा घरपोच सुरू राहिल शासकीय स्वस्त धान्य दुकाने सुरू राहतील कृषी बि बियाणे खते किटकनाशक औषध चारा दुकाने सुरू राहतील

द्चाकी वाहनास परवानगी असणार नाही असं पांडेय यांनी आदेशात स्पष्ट केलं आहे दरम्यान जनता संचार बंदीच्या या कालावधीत उद्योग सुरू ठेवण्यासाठी अटी आणि शर्तींच्या अधीन परवानगी असणार असल्याचं पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं त्यानुसार जिल्ह्यात औषध आणि अन्न उत्पादन सलग प्रक्रिया आणि निर्यात उद्योग त्यांचे पुरवठादार चालु राहणार यासाठी एमआयडीसी पोर्टल वरून यापूर्वी देण्यात आलेल्या परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत तसंच औरंगाबाद शहरामधून उद्योग क्षेत्रामध्ये आणि परतीसाठी फक्त कार किंवा निश्चित बसमधूनच प्रवासाला परवानगी असल्याचं त्यांनी सांगितलं औद्योगिक वसाहतीमधील आणि शहराव्यतिरिक्त ईतर खाजगी जागेवरील उद्योग चालू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं जे उद्योग समुह कामगारांची दहा दिवस कारखान्यात निवास व्यवस्था करणार आहे त्यांना उद्योग चालू ठेवण्यास कोणतीही अडचण नसल्याचं ते म्हणाले शेतमालाशी निगडीत प्रक्रिया उद्योगही चालू राहणार आहेत आरोग्याबरोबरच आर्थचक्र चालू राहणे आवश्यक आहे त्यामुळे लोकांनी सहकार्य करण्याचं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांन्सार सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेणं शक्य नाही असं ते म्हणाले परीक्षा नं घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे कळविलं होतं अनुदान आयोगालाही पत्र पाठविण्यात आलं होतं पत्रव्यवहार करून देखील आयोगाकडून उत्तर आलं नसल्याचं मंत्री सामंत यांनी सांगितलं

सारथी संस्थेसमोरील प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात विशेष बैठक झाली या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बैठकीतल्या निर्णयांची माहिती दिली सारथी संस्थेला उद्याच तातडीने आठ कोटी रूपयांचा निधी दिला जाईल समाज बांधवांच्या शाश्वत विकासासाठी सारथीकडून व्हिजन दोन हजार वीस ते तीस असा दहा वर्षाचा आराखडा तयार केला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक प्रशासकीय अडचणी द्र होण्यासाठी दोन्ही संस्था प्रदच्या काळात नियोजन विभागांतर्गत काम करतील अशी घोषणाही उपमुख्यमंत्री पवार यांनी केली

दरम्यान जिल्ह्यात काल आठ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला

काही नगरसेवक आणि नागरिकांचाही या मागणीला पाठिंबा आहे

काल आढळून आलेल्या बाधितांमध्ये जालना शहरातल्या वेगवेगळ्या भागातील नऊ तर जाफ्राबाद आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू संचारबंदीच्या कालच्या चौथ्या दिवशी जालना शहरातल्या रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळाला शहरात वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

काल दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

परभणी शहरातील गांधी पार्क सोनार गल्ली जागृती मंगल कार्यालय परिसर सरफराज नगर काद्राबाद प्लॉट पोलीस वसाहत पोस्ट कॉलनी परसावत नगर जवाहर कॉलनी आदीं वसाहतीमधील हे रुग्ण आहेत

दरम्यान जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक पाहता जिल्हाधिकारी दिपक म्गळीकर यांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही शहरामध्ये प्रतिबंधीत क्षेत्रात कडक उपाययोजना करण्याचे सूचित केले आहे

दरम्यान बीड शहरात लागू असलेली संचारबंदी उठवून ती फक्त काही भागातच लागू करण्याचा आदेश काल जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला त्यामुळे आता शहरातल्या रुग्ण आढळलेल्या इंद्रप्रस्थ कॉलनी आसेफनगर बीड मामला थिगळे गल्ली जवळील काही परिसर पांडे गल्ली बालाजी मंदिरा जवळील परिसर अशा अकरा ठिकाणीचं पूर्ण वेळ संचारबंदी लागू झाली आहे हा भाग वगळता शहरातील अन्य भाग आणि बाजारपेठ ही पूर्वीप्रमाणेच सकाळी सात वाजल्यापासून रात्री सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे

यामध्ये एका बाधितांच्या दुसऱ्यांदा केलेल्या चाचणी अहवालाचा समावेश आहे

याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दकाने बंद असणार आहेत

यामध्ये हिंगोली इथल्या गांधी चौकातल्या आणि वसमत तालुक्यातल्या वापटी इथल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे

काल जिल्ह्यात आठ जणांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली

त्यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते

ते काल अमरावती इथं आयोजित बैठकीत बोलत होते राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करून शिक्षण सुरू करणे गरजेचं असल्याचं ते म्हणाले राज्यातल्या खासगी शाळांनी सर्व वर्गांचे ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे यामुळे खासगी आणि शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विषमता वाढेल यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाच्या शाळाही सुरू होणे गरजेचं असल्याचं कडू यांनी सांगितलं

डॉट सी आय एस सी ई डॉट ओ आर जी आणि डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट रिझल्ट डॉट सी आय एस सी ई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर हे निकाल पाहता येतील

औरंगाबाद शहरातल्या विविध विकास कामांचा काल त्यांनी आढावा घेतला विविध रस्त्यांची कामं शहरातील नऊ ऐतिहासिक दरवाजांची द्रूस्ती लवकरच करण्यात येणार असून तीन पुलांच्या कामाकरता जिल्हा नियोजन समितीअंतर्गत मान्यता देण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं समांतर पाणी प्रवठा योजना घनकचरा व्यस्थापन स्मार्ट सिटी प्रधानमंत्री आवास योजना सफारी पार्क शिक्षण केंद्रशासन पुरस्कृत अमृत योजना शहर सुशोभिकरण आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली

राज्य सरकारनं वेगवेगळे नियम आणि अटी घालत हा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे नांदेड शहरात या अटी आणि नियमांचं पालन करण्यासाठी महानगरपालिका आणि जिल्ह्यात पोलीस विभागांची संयुक्त पथकं गठीत केली आहेत

पूर्णा परभणीत जोरदार तर अन्य ठिकाणी दमदार पाऊस झाला

तब्बल महिन्यापासून दडी मारलेल्या पावसामुळे तुळजापूर इथं जोरदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील सोयाबिनसह अन्य पिकांच्या वाढीला दिलासा मिळाला आहे उस्मानाबाद शहर आणि परिसरातही काल दिवसभर पावसाच्या सरीवर सरी येत होत्या हा पाऊस खरिप हंगामातील सोयाबीनसह उडीद मूग या पिकांच्या वाढीसाठी उपय्क्त मानला जात आहे

त्यात मत्स्य उत्पादन घेतलं आहे

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर पिकांना बारमाही पाण्याची सोय या जलबँकेम्ळे झाली आहे शेततळ्याच्या पाण्याचा उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना पाईपलाईन तसंच स्पिंकलर ठिबक तुषार सिंचन यातून फळबाग लागवड आणि इतर शेतीपिकांच्या लागवडीसाठीही याचा उपयोग होतो आहे मत्सपालन आणि फळबाग लागवड यातून बारमाही पिके असं दहेरी वर्षभर शाश्वत उत्पन्नाचे स्रोत सामूहिक शेततळ्यांमूळे उपलब्ध झालेले आहेत त्यामूळे सामुहिक शेततळं शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हे गरजेचं असल्याचं या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी प्रमोद मुळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे

हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचं नगरपालिका प्रशासनानं सांगितलं

कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचारांसाठी या यंत्रांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती

हे व्हेंटिलेटर जिल्ह्यातल्या कोविड केअर सेंटर मध्ये स्थापित करण्यात येणार आहेत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी याबाबत सातत्यानं पाठप्रावा केला होता

बियाण्यांची उगवण आणि गुणवत्ता या निकषाच्या पूर्तेतेसाठी प्रशासनाने कृषी निविष्ठा विक्रेत्यांना वेठीस धरल्याचा आरोप या संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेशराव देशमुख आणि जिल्हा सचिव डी